गृहमंत्री राजनाथ सिंह कृषीमंत्री राधामोहन सिंह अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं पत्रकात म्हटलं आहे

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जगमित्र सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह सुत गिरणीच्या इतर आठ संचालकांच्या मालमत्तेवर अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं निर्बंध घातले आहेत याशिवाय सूत गिरणीचे कार्यालय तसंच विविध ठिकाणच्या मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे

त्यांना न्यायालयानं सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे मध्ये रेल्वेच्या आसनगाव आणि कसारा स्थानकांच्या दरम्यान काल रात्री देखभालीच्या कामासाठी आणलेलं दुरुस्ती वाहन रुळांवरुन घसरलं त्याचा परिणाम आज मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर दिसून येत आहे आसनगाव आणि कसारा दरम्यान उपनगरीय सेवा विस्कळीत झाली आहे लांब पल्ल्याच्या गाडयांची वाहतुकही कोलमडली आहे अनेक गाड्या वेगवेगळया स्थानकांवर खोळंबल्या तर मनमाड मुंबई राज्यराणी मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत मुंबईकडे येणाऱ्या जाणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाडयांची वाहतूक एकेरी मार्गानं सुरु करण्यात आली आहे दरम्यान उपनगरीय सेवा विस्कळीत झाल्यानं वाशिंद स्थानकात प्रवाशांनी आपल्या संतापाला वाट करुन दिली मुंबईसह राज्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे आज ऋषीपंचमी आणि त्याच बरोबर दीड दिवसाच्या गणतींच्या विसर्जनाचा दिवस विसर्जनाच्या ठिकाणी संध्याकाळी होणारी गर्दी लक्षात घेऊन व्यवस्था करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर घरोघरी दीड दिवसाच्या गणतींच्या दर्शनासाठी लगबग सुरु आहे